आणिजिल्हासहकारीमध्यवर्तीबँकांनापरवानगीदेण्याचीविधानसभेतलेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांची मागणी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच

राज्याच्याकाहीभागातजोरदारपावसाची हजेरी

याआधी

क्षेत्रियस्तरावरकोवीनएपकितीसोईस्करवउपयोगीआहेहेतपासणं कोरोनालसीकरणाबतचेनियोजन अंमलबजावणीतसंचअहवालतयारकरणं यासर्वबाबींचीपडताळणी प्रत्यक्षलसीकरणसुरुकरण्यापूर्वी लसीकरणाबाबतचीआव्हानंआणित्यानुसारमार्गदर्शकसुचनातयारकरणं लसीकरणमोहिमेतलेसर्वस्तरावरचेअधिकारीआणिकर्मचाऱ्यांचाआत्मविश्वासवाढवणं यासाठीड्रायरनघेतलाजातआहे

यासंदर्भातकालव्हीडीओकॉन्फरन्सिंगच्यामाध्यमातूनप्रशिक्षणहीदेण्यातआलंआहे

लाभार्थ्यांनात्यांच्याकोवीनएपवरच्यानोंदणीनुसारकक्षातसोडलंजाईल त्यानंतरलाभार्थ्यांच्यामाहितीचीपडताळणीकेल्यानंतरलसीकरणाचीमाहितीचीनोंदकोवीनएपमध्येकेलीजाईल असंत्यांनीसांगितलं स्वयंप्नर्विकासयोजनेतसहकारीगृहनिर्माणसंस्थांनावित्तप्रवठाकरतायावा यासाठीराज्यसहकारीबँक जिल्हासहकारीमध्यवर्तीबँकांनापरवानगीद्यावी अशीमागणीविधानसभेतलेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनीआजरिझर्व्हबँकेचेगव्हर्नरशक्तिकांतादासयांनाभेट्रनकेली यावेळीविधानपरिषदेतीलविरोधीपक्षनेतेप्रवीणदरेकरहीत्यांच्यासोबतहोते

मात्र अशाप्रकल्पांनावित्तपुरवठाकरण्याबाबतप्रतिकूलअभिप्रायअसलेलंरिझर्व्हबँकआणिनाबार्डचंपरिपत्रकघेऊनमुंबईजिल्हामध्यवर्तीबँकेचेएकशि ष्टमंडळमलाभेटलं

रिझर्व्हबँकेनंखाजगीवित्तपुरवठाकरणाऱ्याकंपन्यांनापरवानगीदिलेलीअसतानाजिल्हाबँकांनाअशीपरवानगीदेण्यातकुठलीचहरकतनाही उलटत्यामुळेसर्वांसाठीघरांचंस्वप्ननिश्चितपणेपूर्णत्त्वालाजाईल असंहीत्यांनीम्हटलंआहे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही हे आघाडीचं सरकार आहे ते किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जात असून गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे

महामंडळाचेसह व्यवस्थापकीयसंचालकविजयवाघमारेयांनीहीमाहितीदिली केंद्रीयरस्तेवाहतूकआणिमहामार्गमंत्रालयानंराज्यभरातल्यापथकरनाक्यांवरफास्टॅगप्रणालीसाठीआवश्यकपायाभूतसुविधाविकसितकरण्या साठीमहाराष्ट्रराज्यरस्तेविकासमहामंडळांचीनोडलएजन्सीम्हणूननियुक्तीकेलीआहे

त्यानंतरट्रम्पसमर्थकांनीवॉशिंग्टनशहरातजाळपोळकेली

जॉर्जिआमधल्यासिनेटच्यादोन्हीजागाडेमॉक्रॅटीकपक्षाच्यासदस्यांनीजिंकल्यामुळेडेमॉक्रॅटीकपक्षाचंपारडंजडझालंहोतं तेव्हापासूनचयाहिंसेलासुरवातझालीहोती

कृषी विधेयकातले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत तसा संदेश कोकणासह देशभर जाऊ द्या असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सिंधुद्ग जिल्ह्यात कणकवली विधानसभा मतदार संघात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर झालेल्या सभेत पाटील बोलत होते या रॅलीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला कणकवली मुर्डेश्वर मैदानावरून निघालेली ही रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकली या रॅलीत चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे अनिल बोंडे आमदार नितेश राणे रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते

जागतिकबाजारातलेकलसकारात्मकअसूनहीशेवटच्यासत्रातगुतवणूकदारांनीसमभागविक्रीचासपाटालावला

त्यामुळेहासामनाजिंकुनबॉर्डर गावस्करकरंडककायमराखण्याचीसंधीभारतालाआहे

सिंधूद्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या कुणकेश्वर चांदेलवाडी श्विले आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांनी या वर्षीची हाप्स आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी मुंबईत पाठवण्याचा पहिला मान मिळवला आहे पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून ठेवणं हे जिकिरीचं कामं आहे त्यासाठी रासायनिक औषधांची विशिष्ट मात्रा द्यावी लागते वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आंबा बागायतदार चिंतेत आहे पण नाणेरकर यांनी अशा परिस्थितीतही हे कौशल्य साधत हा मान मिळवला हे विशेष राज्य न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडून राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यामुळे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे राज्याच्याकाहीभागातआजजोरदारपाऊसपडला नाशिकशहरातल्यासिडको अंबडपरिसरालाआजअचानकबेमोसमीपावसानंझोडपूनकाढले आजसकाळपासूनसंपूर्णशहरातढगाळवातावरणआहेदुपारीदोनच्यासुमारालाजोरदारपावसानंहजेरीलावल त्यामुळेअनेकभागातवीजपुरवठाखंडीतझाल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे साताराशहरआणिपरिसरासहतालुक्याच्याविविधभागातजोरदारपाऊसझालाआहे

ठाणे जिल्ह्यात टिटवाळा मांडा कल्याण ग्रामीण भागात गेल्या अर्धा तासापासून जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीपुणे शहरासह उपनगरातही आज पावसानं हजेरी लावली